पक्षाध्यक्ष जे

पक्षाचे सर्व सातही विभाग आपापल्या क्षेत्रात जवळपास पाचशे डिजिटल रॅलींचं आयोजन करणार आहेत त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला लिहिलेलं पत्र पक्ष कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहोचवतील या पत्रात स्वावलंबी भारत आणि सरकारच्या अन्य कार्याची माहिती देण्यात आली आहे देशातल्या दहा कोटी कुटुंबापर्यंत हे पत्र पोहोचवण्याचं उद्दीष्ट निश्चित करण्यात आलं आहे

कोरोना विषाणूची राज्यातली सद्यस्थिती पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेली तयारी आदींची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संपादकांशी अनौपचारिक संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही भूमिका व्यक्त केली

यासोबतच कंत्राटी डॉक्टर आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचाही निर्णयही घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं

मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि न्यायाधीश के के तातेड यांच्या पीठासमोर दाखल एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही प्रतिक्रिया नोंदवली रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या या याचिकेत रत्नागिरीतल्या रुग्णांना तपासणीसाठी दोनशे किलोमीटर दूर असलेल्या सांगलीत जावं लागत असल्याचं सांगितलं न्यायालयानं यासंदर्भात राज्यसरकारला शपथपत्र दाखल करण्यास सांगितलं आहे

दरम्यान या आजाराशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने काल उच्चांक गाठला

पहिल्यांदाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत

जिल्ह्यात दौलताबाद वाळूज आणि कन्नड इथंही काल प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत

अन्य एक जण हा देसाई नगर भागातला रहिवाशी असून तो मुंबईतून आलेला आहे

काल सकाळी मिळालेल्या अहवालात जिंतूर तालुक्यातल्या वाघी बोबडे इथला एक व्यक्ती बाधित असल्याचं आढळलं होतं तर संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखीन सहा जण बाधित असल्याचं आढळलं पूर्णा सेलू गंगाखेड तसंच मानवत तालुक्यातले हे रुग्ण आहेत

यातले चार रुग्ण वसमत तालुक्यातले तर एक जण सेनगाव तालुक्यातला आहे सेनगाव तालुक्यात आढळलेला रुग्ण मुंबईहून आलेला आहे

नांदेड शहरातल्या मित्तलनगर आणि लोहार गल्ली इथं प्रत्येकी एक तर हिंगोली जिल्ह्यातल्या कसबे धावंडा इथले दोन रुग्ण नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले आहेत

काल नऊ रुग्ण बरे होऊन घरी परतले

दोन रुग्ण यापूर्वी फरार झाले आहेत

करण्यात आले

बालेपीर भागात राहणारी ही महिला मुंबईहन आलेली आहे

उमरगा तालुक्यातल्या बेडगा इथल्या एका कोरोना विषाणू ग्रस्त रुग्णाचा काल मृत्यू झाला या आजाराचा जिल्ह्यातला हा पहिला बळी आहे त्याला रक्तदाब तसंच मधूमेहाचाही आजार होता

उस्मानाबाद तालुक्यातल्या कोंड इथल्या एकाचा परवा रात्री मृत्यू झाला होता त्याचा बाधित असल्याचा अहवाल काल प्राप्त झाला जिल्ह्यातल्या आणखी दोन रुग्णाचा अहवाल बाधित असल्याचं लातूरच्या प्रयोगशाळेकडून काल सांगण्यात आलं आहे

दरम्यान उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने आज आणि उद्या संपूर्ण जिल्हाभरात जनता कर्फ्यूचे आदेश दिले आहेत या दोन्ही दिवसांत नागरिकांनी घरात राहून सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे

प्रशासनाला सहकार्य करा जनता कर्फ्यूच्या दरम्यान रुग्णालयं औषधी दकानं तसंच दध विक्रीचे दकानं सुरू राहणार आहेत फक्त अत्यावश्यक सेवांसाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध होईल बाकीच्या सर्व आस्थापना बंद राहणार आहेत

यामध्ये जालन्यातल्या साईनाथनगर आणि भोकरदन तालुक्यातील धावडा इथल्या प्रत्येकी एक जणाचा आणि घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथील तीन रुग्णांचा समावेश आहे सकाळी आढळलेल्या दोन रूग्णांमध्ये मठपिंपळगाव इथल्या एका मुलाचा आणि कोवीड केअर सेंटरमध्ये असलेल्या एका रुग्णाचा यात समावेश आहे

विपीन इटनकर यांनी सांगितलं

मात्र बाजार पेठेत नागरिकांनी एकच गर्दी केली होती सगळीकडे सुरक्षित सामाजिक अंतराचं पालन केलं नसल्याचं आढळून आलं

बह्तांशी बाधित रूग्ण वेगवेगळ्या ठिकाणाहून जिल्ह्यात आलेले आहेत दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल कोरोना विषाणू बाधित महिलेचा काल सकाळी मृत्यू झाला या महिलेनं परवा जुळ्या बाळांना जन्म दिला होता ही महिला मुंबईहून आली होती आणि तपासणीत ती कोरोना विषाणू बाधित आढळली होती दरम्यान या महिलेची दोन्ही बाळं सुखरूप असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनं दिली आहे

वारकरी संप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल पुण्यात झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज तर देहू इथून संत तुकाराम महाराजांच्या पाद्का वाहनाने किंवा हेलिकॉप्टरने थेट पंढरपूर इथं नेल्या जाणार आहेत या दोन पालख्यांसह पैठण इथून संत एकनाथ महाराज त्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ महाराज सासवड हून संत सोपानकाका महाराज तर मुक्ताईनगरहून मुक्ताबाई यांच्या पालख्यांनाच पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे

आषाढी एकादशी यंदा एक जुलै रोजी साजरी होत आहे

खरेदी केलेला शेतीमाल बाजार समिती आवारात शिल्लक असल्यामुळे तो बाहेर घेऊन जाण्यासाठी आज शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमालाचे खरेदी विक्री व्यवहार बंद राहणार आहेत हे व्यवहार सोमवारपासून पुन्हा सुरू होतील अशी माहिती सभापती ललितकुमार शहा यांनी दिली आहे

औरंगाबाद शहरातल्या क्रांती चौक प्रभागात व्यवसाय बंद असलेल्या रिक्षाचालकांना औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांनी जीवनावश्यक साहित्याचं वितरण केल

शासकीय नियमाप्रमाणे शिक्षक शिक्षकेतरांना पूर्ण वेतनश्रेणी आणि भत्ते मिळतात की नाही हे पाहण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी या समितीचे कामकाज पाहण्यासाठी उपशिक्षणाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नेमावे यासह अन्य मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी जोगी यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केलं आहे

शेतकरी कष्टकरी कामगार तसंच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ऐतिहासिक ठरले आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे श्रमिकांच्या न्याय्य हक्कासाठी वकिली पेशाच्या माध्यमातून लढणारं एक कणखर व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली

गेल्या काल आठवडाभरापासून ते न्यूमोनियाने आजारी होते औरंगाबाद इथल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते

त्यांनी उभारलेल्या महाराष्ट्र पब्लिक स्कूलमधून आजवर हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं आहे औरंगाबाद शहरात या शाळेच्या चार शाखांमधून अध्यापनाचं काम केलं जात आहे मेजर घ्गे यांच्या निधनानं शिक्षण क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावना विद्यार्थ्यांच्या पालकांमधून व्यक्त होत आहे

कृषी विभागाकडे असलेली माहिती पालकमंत्र्यांना दिली जाते मात्र वास्तव आणि कागदावरची माहिती यात खूप मोठी तफावत असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे या समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांनी चर्चा करावी असं ते म्हणाले

या सेवा कार्यांमुळे अधिकारी कर्मचारी समाधानी दिसून येत होते या अन्नसेवाचा समारोप शुक्रवारी उपविभागीय पोलिस अधिकारी स्वयम् दत्त यांच्या उपस्थित मिष्टान्न भोजनाने नागेश्वर मंदिरात करण्यात आला यावेळी आर्यवैश्य समाजाबद्दल सर्वांनी गौरवउद्गार काढले

यासंदर्भात संबंधित अधिकारी कर्मचारी कोणताही खुलासा करत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाहन भाड्याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे यास संपूर्ण यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे

या अंगणवाडी सेविका सध्या जिल्ह्यात सर्वेक्षणाचं काम करीत आहेत

विजया चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे

यासर्व प्रवाशांचे तिकीट जिल्हा प्रशासनानं काढली आहेत

या कार्यक्रमाचं सामाजिक माध्यमावरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं